द्रृष्यप्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार असून या योजनांद्वारे राज्य ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे

अत्याध्निक व्हीएससी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला देशातील हा पहिला हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट कन्व्हर्टर आहे

विश्वभारती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात मार्गदर्शन करणार आहेत द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल जगदीप धनखर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखारीयाल निशंक हेही सहभागी होणार आहेत

अनुभव योग्य वर्तणूक आणि अविष्यातील आव्हाने असा या कार्यशाळेचा विषय होता या कार्यशाळेमध्ये अफगाणिस्तान बांगलादेश भूतान मालदीव मॉरिशस नेपाळ पाकिस्तान सेशेल्स आणि श्रीलंका हे देश सहभागी झाले होते या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावांना पाकिस्तानसह सर्वच देशांनी पाठिंबा दर्शविला मोदी यांनी मांडलेल्या प्रस्तावांमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांसाठी विशेष व्हिसा आणि हवाई रुग्णवाहिका या व्यवस्थाचा समावेश करण्याबरोबरच अविष्यातील जागतिक सार्थींचा अंदाज लावण्यासाठी एक प्रादेशिक व्यासपीठ तयार करण्यावर भर दिला आहे सर्व देशांनी या प्रस्तावांवर प्रादेशिक सहकार्यासाठी चर्चैचा प्रस्ताव सादर केला आहे भारताकडून कोविड प्रतिबंधात्मक लस मिळालेल्या सर्व देशांनी यावेळी भारत आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले

कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह औरंगाबाद अकोला अमरावती विभागातल्या विविध जिल्ह्यात प्रशासनानं निर्बंध कडक केले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदा साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे जयशंकर भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका या क्वाड अर्थात चार देशांची काल तिसरी बैठक झाली या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हिंद प्रशांत प्रदेशात मृक्त संचाराच्या स्वातंत्र्यास प्रोत्साहन देण्याच्या आवश्यकतेविषयी चर्चा करण्यात आली क्षेत्रीय अखंडता आणि एकात्मता पारदर्शकता तसच वादग्रस्त मुद्द्यांवर शांततेने तोडगा काढण्याबाबत यावेळी सर्व देशांची सहमती झाली यावेळी राजकीय लोकशाही अर्थव्यवस्था आणि विविध विचारधारा असलेला समाज आदी सामायिक मुद्द्यांवर चर्चा झाली

तर म्यानमांमधे लोकशाही पूर्ववत करण्याचा पुनरुच्चार भारताने या बैठकीत केला नासा अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेचा पर्सिवरंस हा पाचवा रोवर यशस्वीपणे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरला आहे लँडिंगचा अवघड टप्पा यशस्वीपणे पार करत पर्सिवरंसनं मंगळाच्या पृष्ठभागाला स्पर्श केला सहा चाकांचा हा रोवर पुढची दोन वर्ष मंगळावरच्या माती दगडांचा अभ्यास करून तिथे जीवसृष्टी होती का याबाबत संशोधन करणार आहे

जम्मू काश्मीर मानवाधिकार मानवाधिकार परिषदेनं जम्मू काश्मीरमधल्या अल्पसंख्यांक मृद्द्यांवर आणि धर्म किंवा श्रद्धेच्या स्वातंत्र्याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे याबाबत घाईने कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आणि माध्यमांना निवेदने देण्याआधी परिषदेच्या विशेष दूतांनी योग्य माहिती घेणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीर हा आरताचा अविभाज्य भाग आहे या भागाला आरतिय संसदेने केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे भेदभावाच्या भिंती दूर करण्यासाठी भारत सरकार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे या बाजूंची दखल या निवेदनात नसल्याचंही श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे

राजदूतांचा एक गट जम्मू काश्मीरच्या दौर्यावर येणार होता त्यामुळे जाणीवपूर्वक अशाप्रकारे निवेदन दिलं असल्याची टीका श्रीवास्तव यांनी केली आहे श्रींगला सीमाभागात जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनबरोबरचे संबंध गृंतागंतीचे राहणार असून दोन्ही देशात द्विपक्षीय संबंध सामान्य असू शकत नाहीत असं मत परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला यांनी व्यक्त केलं आहे ते काल मॉस्को इथं रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या राजनैतिक अकादमीमध्ये बोलत होते लद्दाखचा पेगांग तलावाच्या क्षेत्रात सैन्य मागे घेण्याचं काम येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल असंही श्रींगला यांनी यावेळी सांगितलं

मात्र गेल्या दोन वर्षांच्या घटनांमुळे दोन्ही देशांतील संबंध प्रतिकूल झाले असल्याचं श्रींगला यावेळी म्हणाले रेल रोको शेतक यांनी काल पुकारलेल्या रेल्वे रोको आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार झाला नाही यामुळे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकावर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे देशातल्या बह्तांश मंडळांमध्ये आंदोलकांकडून काही आगात तुरळक गाड्या थांबविण्यात आल्या परंतु आता रेल्वेचे कामकाज पूर्ववत सुरु असून गाड्याही सुरळीतपणे सुरू असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

याबाबत विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक काल झाली

टेनिस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दूहेरीच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या राजीव राम आणि जो सॅलिसबरी यांचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जेमी मरे आणि ब्रुनो सुआरेस यांच्यात सध्या सुरु आहे तर पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीचा सामना ग्रीसच्या स्टीफनोस सित्सिपास आणि रशियाचा डॅनिल मेदवेदेव यांच्यात होणार आहे

पाऊस महाराष्ट्राच्या विविध आगांमध्ये काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं या पावसानं आंबा काजू द्राक्षासह हंगामी पिकांचं नुकसानंही झालं आहे आजही विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे उद्यापासून मात्र संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार